गडघिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद जवानांना काल मानवंदना

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याचं सर्वत्र स्वागत पाकिस्ताननं त्याची मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले

फणी चक्रीवादळ आज ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि पालक मंत्री अमरीश राजे अत्राम यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली

जांभूरखेडा घटनेची चौकशी पोलिस महासंचालक स्वत करीत असून यंत्रणेत काही उणिवा असल्यास त्यांची पूर्वता केली जाईल असं फडणवीस यांनी नंतर पत्रकारांना सांगितलं गडचिरोली इथल्या नक्षलवादी हल्ल्याची केंद्रीय मानवाधिकार आयोगानं निर्भत्सना केली असून त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे दरम्यान छत्तीसगडमध्ये दांतेवाडा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला

मंत्रिमंडळ बैठक राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल मुंबईत झाली दृष्काळाचा आढावा घेण्यासाठी आचारसंहितेचा अडसर नाही आणि दृष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक काम करण्याकरता आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली असल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांना जिल्ह्यांचा आढावा घेण्याबद्दल आणि चारा छावण्यांना भेट द्यायला सांगण्यात आलं आहे

याबाबतची आपली विरोधी भूमिका चीननं बदलल्याबद्दल भारतानं समाधान व्यक्त केलं आहे परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली भारतानं कधीही कुठल्याही देशाशी दहशतवाद आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर तडजोड केली नाही असं ते म्हणाले दरम्यान मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सरकारनं मसूदच्या पाकिस्तानातील सर्व मालमत्ता गोठवण्याचा तसंच त्याच्यावर प्रवासबंदीचा अधिकृत आदेश जारी केला आरोपपत्र वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पहिलं थेट आरोपपत्र काल सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलं

इशरत जहान इशरत जहान बनावट चकमक प्रकरणात अमदाबादच्या एका विशेष सीबीआय न्यायालयानं गुजरातचे माजी पोलीस अधिकारी डी जी वंजारा आणि एन के अमीन यांची निर्दोष मुक्ता केली आहे त्याआधी या अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यास अनुमती देण्यास गुजरात सरकारनं सीबीआय ला नकार दिला होता

तीन आणि चार मे रोजीच्या तेथून येणारी आणि जाणारी सर्वच उड्डाण रद्द करण्यात आली आहेत प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन पुणे लोहगाव विमानतळाचे संचालक अजयक्रमार भारव्दाज यांनी केले आहे दरम्यान फणी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक उच्चस्तरीय बैठक घेतली सर्व केंबीनेट सचिव मुख्य सचिव गृह मंत्रालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या सर्व राज्यांच्या यंत्रणांशी सतत समन्वय ठेवावा आणि आवश्यक त्या मदतीची तरतूद करावी अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत

विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते देशभरात झंझावाती प्रचार दौरे करत आहेत

कॉप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी झारखंडमध्ये सिमदेगा इथे एका प्रचार सभेत नोटाबंदीमुळे लोकांची खरेदी क्षमता आणि नोकऱ्या नष्ट झाल्याचा आरोप केला न्याय योजनेद्वारे आपण गरिबांना थेट पैसे पुरवू असा त्यांनी दावा केला

दरम्यानलोकसभेच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची काल शेवटची मुदत होती

सर्वोच्च न्यायालय उन्हाचा वाढता पारा आणि मृस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यात मतदानाची वेळ सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करण्याच्या मागणीवर निवडणूक आयोगानं आवश्यक आदेश जारी करावेत अशा सुचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभा निवडणूक प्रचारावेळी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या काँप्रेसनं केलेल्या आरोपांबाबत येत्या सहा मे पर्यंत निर्णय घ्या असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल निवडणूक आयोगाला दिले आहेत

याच गूणांकनानुसार सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ हे भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामाईकपणे सहाव्या स्थानावर आहे समन्वय समितीच्या आकाशवाणीच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीला काल पुण्यात सुरुवात झाली उद्घाटन समारंभाला आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे अप्पर महानिदेशक निरज अग्रवाल उपस्थित होते दोन दिवसांच्या या बैठकीत महाराष्ट्र आणि गोव्यातील आकाशवाणी केंद्रांचे निर्मिती प्रमुख आगामी कार्यक्रमांच्या रुपरेषेबाबत चर्चा करतील

क्रिकेट क्रमवारी दुबईमध्ये काल जारी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या कसोटी सामन्यांच्या क्रमवारीत भारतानं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे तर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या क्रमवारीत इंग्लंड प्रथम स्थानावरच राहिला आहे या क्रमवारीत भारतानं दुसरं स्थान मिळवलं आहे हवामान गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानात काहीशी घट झाली असली तरी विदर्भात मात्र उष्णतेची लाट अजूनही आहे तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस ती कायम राहण्याची शक्यता आहे